गुजरातमधल्या गांधीनगर क्वे ही परिषद होत आह स्थलातंरीत करणाऱ्या प्रजातीच्या संवर्धनप्रती भारत वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री यावछी म्हणाल संवर्धन शाक्षात जीवन शैली आणि हरित विकास मॉडवीया मूल्यांवर आधारित हवामान कृतीचा भारत अवलंब करत आहा असं त म्हणाल अन्यजीव आणि त्यांच्या अधिवासाचं संवर्धन हा भारताच्या सांस्कृतीक नितीमूल्याचा एक भाग असल्याचं तक्हिणाला प्रन्यजीव संवर्धन तसंव दक्षित वन अच्छादीत क्षमति वाढ करण्यासाठी आपल्या सरकरानं विविध उपक्रम हाती घक्कियाचं प्रधानमंत्र्यांनी आधोरखित कवि संवर्धन क्षक्ति समन्वित प्रयत्नाच्या गरजसि भर दक्षिना प्रधानमंत्री म्हणालक्ती आसियान आणि पूर्व आसियान शिखर परिषदक्षसहभागी दक्षनंबरोबर सहकार्य अधिक मजबूत करण्याचं भारताचा प्रस्ताव आहा सैन्यदलातल्या सर्व महिला अधिकाऱ्यांना तीन महिन्याच्या आत कायम स्वरुपी नियुक्ती दख्याचा िर्देश सर्वोच्च न्यायालयान आज केंद्राला दिल आहा कमांड पोस्टीग दत्तांना कुठलाही प्रतिबंध असता कामा नया विसं न्यायालयानं म्हटलं आहा केहिलांची शारिरीक क्षमता आणि सामाजिक व्यवस्था यांच कारण दक्ती महिला अधिकाऱ्यांना महत्वाच्या पदांवर नियुक्त करता यप्तिर नाही हा केंद्र सरकारचा युक्तीवाद न्यायमूर्ती डी वाय चंद्रचुड यांच्या पीठानं फ्राळून लावलं

यासाठी जम्मू काश्मीरमध्यविवकरच लवादाचं स्वतंत्र पीठ स्थापन कल जाईल अशी माहिती त्यांनी दिली

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून दादरा नगर हवसी दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदधीच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहृत्त पहिल्या दिवशी राष्ट्रपतींनी आज दमण क्विं आयुष्मान योजनक्विग्गत आरोग्याशी संबंधित विविध योजनांचा आणि प्रकल्पांचा शुभारंभ कला सर्वांना आपल्या कर्तव्याप्रति जागरूक राहून दक्षिहितासाठी कार्य करण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी यावही कल्त

आता ऐकुयात केंद्र सरकारच्या हर काम दक्षी व आम या वृत्त मालिकक्रितर्गत सरकारनं समाजातल्या प्रत्यक्तीच्या विकास आणि कल्याणासाठी सुरु क्लिलिक्विर्यक्रम आणि योजनांविषयीचं वृत्त

या योजनेअर्स्थित प्रत्येक राज्य सरकार दर दोन वर्षांनी जमिनींच्या गुणवत्तेची तपासणी करतात्रिसद्धीगुणवत्ता वाढीसाठी आवश्यक उपाययोजनाही सुचवत जमिनीची ही तपासणी मोफत केली जाते तसद्वीमृदा आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जमिनीतल्या पोषक घटकाची माहितीही दिली जाते

तसंच ही पथक गावकन्यांना कोरोना विषाणूविषयी माहितीही दर्तील

हे सर्व जण चीनच्या वुहान प्रातांतून परतले होते आज दुपारनंतर या सर्वांना आरोग्य मंत्रालयाचे निर्देश तसंच शिष्टाचाराचं पालन करुन सोडण्यात येणार आहे यात मालदीवच्या सात जणांसह सात बालकांचाही समावेश आहे